भौतिक शास्त्रासाठी नोबेल पारितोषिक लेसर तंत्रज्ञानातल्या शोधासाठी तीघांना जाहीर लोकपाल लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोषित केलेलं आजपासूनचं उपोषण राज्य सरकारच्या आधासनामुळे स्थगित झालं अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्वी इथं अण्णांचं आंदोलन सुरु होणार होतं मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिथं राळेगण सिद्धि इथं जाऊन सरकारच्यावतीनं अण्णांशी चर्चा केली त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली काही मागण्यांवर सरकारनं सकारात्मक पावलं टाकली आहेत काही मागण्या मान्य झाल्या आहेत मात्र अद्याप काही आश्वासनं केवळ कागदावरच आहेत पंरतु सरकारवर विश्वास ठेवावा लागेल असं त्यांनी सांगितलं भारिप बहजन महासंघ आणि मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन एमआयएम या पक्षांनी वंचित बहजन आघाडी स्थापन करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे औरंगाबाद इथं आज झालेल्या दोन्ही पक्षांच्या जाहीर सभेत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रात एमआयएम पक्ष भारीप बहुजन महासंघाला पाठिंबा देईल अशी घोषणा केली भारतीय जनता पक्ष आणि काँप्रेस पक्षानं मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या हीतासाठी कोणतंही कार्य केलं नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला कर्जमाफीपासून इधन दरात कपात अशा विविध मागण्यांसाठी भारतीय किसान यूनियनच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज शेतक यांनी दिल्लीपर्यंत मोर्चा काढला दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर हा मोर्चा पोलिसांनी अडवला मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर पाण्याचा भडिमार केला या घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि इतरांशी चर्चा केली राजनाथ सिंग यांनी संघटना अध्यक्ष राकेश टिकैत यांच्याशी द्रध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांच्या मागण्यांविषयी सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं सांगितलं

दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकर्यांच्या मोर्चावर पोलिसी कारवाई करण्याचे आदेश दिल्याबद्दल काँप्रेस पक्षानं मोदी सरकारवर शब्दांत टीका केली आहे शेतकर्यांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांच्यावर लाठीचार्ज करणार दिल्लीचं सरकार सत्ताधुद झालं आहे अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाल यांनी सरकारी कारवाईचा निषेध केला वर्ध्यातल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीदरम्यान ते आज वार्ताहरांशी बोलत होते राफेल लढाऊ विमान खरेदी करारात सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा पुनरुच्चार काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केला आहे वर्धा इथं आज आयोजित काँप्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी सेवाग्राम मध्ये जाहीर सभेत ते बोलत होते सध्या नंदुरबार जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे संतप्त गावकरयांनी आज कृष्णा पार्क आणि रिसोर्ट मध्ये घुसुन तोडफोड जाळपोळ केली गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठी चार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या चौपाळे गावाच्या हद्दीत पर्यटन विभागाने कृष्णा पार्क आणि रिसोर्ट ची निर्मीती करुन खाजगी विकासकला हे चालवण्यासाठी दिले आहे या परिसरात असणा या वावद लघु तलावात गावकऱ्यांनी पाण्यासाठी विहीर खोदली होती मात्र या विहीरीत काही अनधिकृत जोडण्या झाल्य़ाच्या तक्रारीवरुन ही विहीर का बुजवू नये याबाबत पाटबंधारे विभागानं ग्रामपंचायतीला नोटीस बजावली होती

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कार्यरत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी वार्ताहर परिषदेत दिली यदा मंदिर परिसरात तोकडे आणि उत्तेजक वेशभूषा करणा या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही असंही ते म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीवर फुलं वाहून त्यांना अभिवादन केलं आजच आपण बापूजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्षात प्रवेश करत आहोत ही गांधीजींची स्वप्नपुर्ती करण्याची आपल्याला मिळालेली मोठी संधी आहे असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळ्याला आज प्रारंभ झाला त्यानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस आज उपस्थित राहणार आहेत संयुक्त राष्ट्र संघ गांधीजींची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी करणार आहे देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची ही आज जयंती असून त्यानिमित्त राष्ट्र या महान नेत्याला अभिवादन करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या विजय घाट या शास्त्रीजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना प्ष्पांजली अर्पण केली सौम्य व्यक्तीमत्व कुशल नेतृत्व आणि धाडस यांचा संगम शास्त्रीजींमध्ये होता असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे गांधीजींचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांव्दारे हे वर्ष साजरे केले जाणार आहे

गांधी जयंतीनिमित्त मुंबई सर्वोदय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात माहिती देण्यात आली राज्यभरात सर्व राजकीय पक्षांना आज महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली गांधीजींचे विचार आणि दूरदृष्टीपासून प्रेरणा घेऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहणं हीच त्यांना खरी श्रद्धाजंली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं जनतेला गांधीजींच्या तत्वांचं पालन करण्याची प्रतिज्ञा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं

खादी ग्रामीण उद्योग आयोगानं आयोजित केलेल्या खादी उत्सवाचं उद्वाटन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी आज मुंबई इथं केलं तसंच प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती योजनेच्या ई पोर्टलचंही यावेळी अनावरण झालं हिंगोली शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे स्वच्छता सेवा संवाद रॅली निघाली जिल्ह्यात ठिकठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी झाली गांधी चौकामध्ये राष्ट्रवादी कॉंप्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात तोंडावर काळ्या पट्टया बांधून शासनाचा निषेध करण्यात आला या आंदोलनाला हिंगोली जिल्हा कॉप्रेसनंही पाठिंबा दिला भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल प्रस्कार आज तीन जणांना विभागृन जाहीर झाला अमेरिकेचे आर्थर अशकिन यांना पाच लाख अमेरिकी डॉलरचा तर फ्रान्सच्या गेरार्ड मौराऊ आणि कॅनडाच्या डोना स्टिकलॅण्ड यांना प्रत्येकी अडीच अडीच लाखाचा प्रस्कार मिळणार आहे रॉयल स्विडीश विज्ञान अकादमीनं स्वीडनमधल्या स्टॉकहोम इथं पुरस्काराची घोषणा केली

स्टिकलॅण्ड या तिसऱ्या महिला आहेत ज्यांना भौतिकशास्त्रतला नोबेल पुरस्कार मिळाला आहे

धुळे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना काल राज्य निवडणुक आयोगानं प्रसिद्ध केली

दक्षिण कोकणात बहतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी काल पाऊस पडला